आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथल्या पेट्रोलियम रिजव्रह प्रकल्पासह अनेक महत्वाच्या योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

वसंत पंचमीच्या पर्वावर प्रयागराज इथल्या कंभमेळयात अनेक भाविकांचं शाही स्नान संपन्न

वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत उपकरणे आणि नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती देणारे क्तूहल प्रदर्शनाचं नागपूरात आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील गुंटूरच्या विशाखापट्टनम इथं प्रचंड क्षमतेच्या पेट्रोलियम रिजव्रह प्रकल्पाचं लोकार्पण केलं कृष्णा गोदावरी प्रदेशातील तेल आणि नैसर्गिक वाय्च्या दोन प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधानांनी आज केलं क्रिष्णापट्टनम इथल्या आरत पेट्रोलियम कार्परिशनच्या नवीन प्रकल्पाचं पायाभरणी समारंअ पंतप्रधानांच्या हस्ते आज संपन्न झाला हे सर्व प्रकल्प आंध्र प्रदेशासह संपूर्ण देशाची ऊर्जाविषयक गरज पूर्ण करण्यासाठी महत्वाचे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं या प्रकल्पामुळं फार मोठया प्रमाणावर रोजगार निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाड्तील तीरूप्पूर इथल्या अनेक प्रकल्पाचं उद्घाटन व्हिडीओ कान्फरन्सींगच्या माध्यमातून केलं

एस आय सी

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकातील हुबली इथं आरतीय माहिती तंत्रज्ञान संस्था तसंच ह्बली इथं भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पायाभरणी समारंभ सम्पन होईल गरिबिचं प्रमाण कमी करण्यासाठी तसंच लैंगिक समानता आणण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी चांगल्या प्रतीचं शिक्षण देणं हा सगळयात प्रभावी उपाय असल्याचं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे शिक्षणाच्या ग्णवत्तेत सुधारणा तसंच भारतीय मुल्यांचा अभ्यासक्रमात समावेश आणि आनंददायी शिक्षण हा या मार्गाचा अविष्यकाळात आपण अवलंब करू शकतो बंगल्रू इथल्या सी एम आर विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्नेह संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते विद्याथ्र्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची जोपासना आणि संशोधन वृत्ती वाढविण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं

वसंत पंचमी आज देशभरात साजरी होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वसंत पंचमीनिमित्त देशवासियांना श्भेच्छा दिल्या आहेत वसंत ऋतूचं आगमन आणि ज्ञानाच्या पूजेशी जोडलेला हा सण क्ट्ंब समाज आणि देशात शिक्षण आणि ज्ञानाचा प्रसार करेल असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे नवी उमेद नवी ऊर्जा आणि नवस्फूर्तीचं प्रतीक असलेल्या वसंत पंचमीच्या शुभेच्छा देत पंतप्रधानांनी सरस्वती देवी सर्वांना ज्ञान आणि समध्दी देवो अशी प्रार्थना केली उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं कंअमेळा संगमामध्ये वसंत पंचमीच्या पर्वावर आज सकाळपासून अनेक आविकांनी पवित्र स्नान केलं असून दोन कोटी पेक्षा जास्त भाविकांची संख्या राहणार असल्याचा अंदाज आहे यामध्ये अनेक परकीय नागरिकांचा सहभाग आहे देशाच्या कानाकोप यातून आलेले भाविक वसंत पंचमीच्या निमित्तानं पिवळया रंगाच्या वस्त्रांमध्ये दिसत आहेत

यांच्यासोबत दहशतवाद विरोधी पथकं बॉम्ब नाशक पथकं कमांडोज आहेत बहप्रतिक्षित दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे चं काम जोमानं सुरू असून या महामार्गामुळे दोन महानगरातील प्रवासाच्या वेळेत बारा तासाची बचत होणार आहे

या महामार्गामुळे या राज्यातील विकासाला मोठी चालना मिळणार असून आदिवासी भागात रोजगार निर्मिती होईल असं त्यांनी सांगितलं

वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे अद्ययावत उपकरणांम्ळे तातडीनं आजाराचे निदान होत आहे उपचारात आणि शस्त्रक्रियेत त्याची मोलाची मदत मिळते अषा उपकरणाविषयी प्रत्यक व्यक्तीला एक स्वाभाविक क्तूहल असते सोबतच आपल्या शरीराची माहिती आजार आणि त्यावरील उपचाराची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले क्तूहल हे आगळेवेगळे प्रदर्शन आहे याची स्रूवात काल नागप्रातून झाली असली तरी त्याला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमाचा प्रयत्न राहील अशी ग्वाही माजी खासदार अजय संचेती यांनी नागप्र इथं दिली विज्ञान भारती इंडियन मेडिकल असोसिएशन कॅन्सर रिसर्च इन्स्टिटयूट आणि विश्वेश्वरय्या राष्ट्रीय औद्योगिक संस्थानच्या तीन दिवसीय कुतूहल या नाविन्यपूर्ण आणि आगळयावेगळया प्रदर्शनाचं उद्घाटन काल झालं

एन आय टी

या प्रदर्शनात वैद्यकीय क्षेत्रात कामी येणा या रक्तदाब तपासण्याच्या यंत्रापासून ते सिटी स्कॅन उपकरणांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे शैक्षणिक सत्रात तुम्ही शिकलेले धडे विसारू नका आपण आपल्या व्यवहारिक जीवनात शीकलेले धडे प्रत्यक्ष आचरणात आणू शकत नसल्यास आपण प्राप्त केलेले जान आणि शिक्षण अर्थहीन आहे जीवनात यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही असं ठाम प्रतिपादन भारतीय लष्करातील निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी केलं स्वायत्त दर्जा असलेल्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय वानाडोंगरी इथं काल नागपूर इथं आयोजित पाचव्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहणे म्हणून ते बोलत होते दत्ता मेघे आडिटोरियम हॉल इथं झालेल्या या शानदार समारंभात यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ

खडेकर वायसीसीई व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष दत्ता मेघे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते नागप्रच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे आज प्रातःकाळी ब्रम्हनाद या संगीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये खडसे बंध्नी शहनाई वादन आणि मध्यप्रदेशातील देवासच्या पंडीत भूवनेश कोमकली यांनी शास्त्रीय गायन होतं दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दिपक खिरवाडकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी उपसंचालक मोहन पारखी कार्यक्रम अधिकारी दिपक कुलकर्णी आणि श्रीकांत देसाई उपस्थित होते भारतीय प्रुष संघानं न्यूझीलंडविरुद्ध तीन टी

ट्वेन्टी क्रिकेट सामन्यांची मालिका प्रथमच जिंकण्याचं आरताचं स्वप्नं न्यूझीलंडनं पूर्ण होऊ दिलं नाही भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय धेतला

शिखर धवन झटपट बाद होऊनही भारतानं चांगली सुरुवात केली

हॅमिल्टन इथं तीन सामन्यांच्या मालिकेतल्या शेवटच्या टी

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर प्रिया प्निया झटपट बाद झाली

मात्र स्मृती बाद झाल्यानंतर आवश्यक धावगती वाढत गेली